महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ राजस्थानात निर्बंध लागू

वंदे भारत मिशनअंतर्गत आजवर सुमारे सात कोटी भारतीय मायदेशी

नगर वन योजनेमुळं शहरांमधील वन क्षेत्र भरून काढण्यास मदत होईल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

जागतिक जल दिनाच्या निमित्तानं पावसाला पकडा या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा उद्या पंतप्रधानांच्या हस्ते आरंभ

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज आघाडीवर

जयपुर जोधपूर उदयपूर कोटा अजमेर भिलवाडा तसंच डुंगरपूर जिल्ह्यातील सागवाडा आणि बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड या शहरांचा या यादीत समावेश आहे राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

या मोहिमेअंतर्गत केवळ परदेशी अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्याचे काम केले नसून भारतीयांना आशेचा किरण दाखवण्याचे काम या मोहिमेने केले आहे असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे परिस्थिति अतिशय बिकट असताना लोकांना आपण एकटे नसल्याचा दिलासा या मोहिमेद्वारे मिळाला असेही त्यांनी पुढे म्हंटले आहे

आय टी

त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की विद्यापीठ तसंच तत्सम संस्थांनी समाजाच्या सबलीकरणामध्ये महत्वाची भूमिका निभावणे अपेक्षित आहे

प्रकाश जावडेकर नगर वन योजनेमुळं शहरांमध्ये शहरी वनं तयार करण्यात मदत होईल असं केंद्रीय पर्यावरण आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय वन दिवसानिमित्त दिलेल्या संदेशात जावडेकर यांनी सांगितलं की शहरं आणि खेड्यांच्या दरम्यान वनक्षेत्राची दरी देखील ही योजना भरून काढेल प्रत्येक ग्रामीण परिसरातील जंगलांचा विकास आणि निगा घेण्याच्या भारताच्या प्राचीन परंपरेचा उल्लेख त्यांनी केला

प्रकाश जावडेकर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज बंगलुरु इथं एका कार्यक्रमात बोलताना वनांच संवर्धन आणि नद्यांचं पुनरूज्जीवन करण्यासाठी एक जन आंदोलन तयार करण्याचं लोकांना आवाहन केलं कावेरी नदीच्या पाण्याचं पुनरूज्जीवन करण्यासंदर्भात बंगलुरु इथं आज आयोजित कार्यक्रमात त्यांनी वन क्षेत्र वाढविण्यात कर्नाटक करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली शहरांचं हवामान सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं शहरी वनीकरण कार्यक्रम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली

प्राणी आणि मनुष्यातील संघर्ष कमी करण्यासाठी राज्यांमधील एका जंगलामध्ये पाणी आणि चारा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली ड्रोन मॅपिंगद्वारे जल संवर्धन आणि वृक्ष लागवड देखील हाती घेण्यात येईल कावेरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मंजुरी दिल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

येड्युरप्पा यांनी याप्रसंगी केंद्राचे आभार मानले

या निमित्तानं केन बेटवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी जलशक्ती मंत्री आणि मध्यप्रदेश तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान एक ऐतिहासिक करार करण्यात येणार आहे याविषयी अधिक माहिती ध्वनी नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन बेटवा लिंक हा पहिला प्रकल्प असेल या प्रकल्पामध्ये दौधन धरण बांधून आणि दोन्ही नद्यांना जोडणाऱ्या कालव्याद्वारे केन नदीतून बेटवा नदीत पाणी स्थानांतरित करण्याचा उद्देश आहे

मध्य प्रदेशातील बुंदेलखंड विशेषतः पन्ना टिकमगढ छत्तरपुर सागर दामोह दतिया विदीशा शिवपुरी आणि रायसेन आणि उत्तर प्रदेशातील बांदा महोबा झाशी आणि ललितपुर या अवर्षणग्रस्त जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रचंड लाभ होणार आहे यातून नदी जोडण्याच्या अनेक प्रकल्पांसाठी मार्ग तयार होऊन देशाच्या विकासात अवर्षण हा अडथळा ठरणार नाही जलशक्ती अभियानः पावसाला पकडा ही मोहीम शहरी तसंच ग्रामीण भागात देशभरात हाती घेण्यात येईल

लोकांच्या सहभागातून जल संवर्धनाचं काम तृणमूल स्तरापर्यंत नेण्यासाठी जन आंदोलन म्हणून ती सुरू करण्यात येईल उद्याच्या कार्यक्रमानंतर निवडणूक होऊ घातलेली राज्यं वगळता प्रत्येक जिल्हयाच्या सर्व ग्राम पंचायतींमध्ये ग्राम सभा घेण्यात येतील आणि पाणी आणि पाणी संवर्धनाशी मुद्यांवर चर्चा करण्यात येईल यासाठी ग्राम सभांमध्ये जल शपथ देखील घेण्यात येईल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे केरळ निवडणक प्रचार केरळमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला असून उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीचा उद्या शेवटचा दिवस आहे

उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री एन रंगासामी तसंच माजी मंत्री नमसीवायम कंदासामी शाहजहान कमलकन्नन यांच्यासह अनेक आमदार रिंगणात आहेत आसाम निवडणूक आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला केवळ काही दिवस उरले असताना भाजपा आणि कॉंग्रैस हे राज्यातील दोनही प्रमुख पक्ष जोमाने प्रचार करत आहेत

थायलंड आंदोलन थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल लोकशाहीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रूधूर रबरी गोळ्या तसंच पाण्याचा मारा केल्यानं अनेक जण जखमी झाले अनेक आंदोलकांना अटक झाली असून सध्या सरकारच्या अटकेत असलेल्यांची सुटका तसंच लोकशाही मूल्यांसाठी घटनेची पुनर्रचना करण्याची आंदोलकांची मागणी आहे

या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो त्यामुळे पृथ्वीवर दिवस रात्र कालावधी समान असतो रेल्वे आगामी होळी उत्सवाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या चालवणार आहे या गाड्या दररोज साप्ताहिक द्वि साप्ताहिक आणि आठवड्यातून तीनवेळा धावणार आहे

प्रवाशांना प्रवासादरम्यान कोविड संदर्भातील सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागणार आहेत

आयष्मान भारत सार्वत्रिक प्राथमिक आरोग्य सेवेच्या बाबतीत भारताने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे

ही केंद्रे माता आणि बाल आरोग्य सेवांव्यतिरिक सेवा देत आहेत

या निर्णयाची रुग्णांना मदत होणार आहे

घाऊक किमत निर्देशांकावर आधारित निर्धारित फॉर्म्युलेशनच्या विद्यमान कमाल मर्यादेच्या किमतींमध्ये केलेल्या सुधारणांना प्राधिकरणाने मान्यता दिली आहे सुधारित किमती पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत

एस टी देण्यासाठी करदात्यांना त्यांच्या क्रेडिट खात्यात उपलब्ध इनपुट टॅक्स क्रेडिटचा उपयोग कायद्यानुसार करण्यास परवानगी असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे

एस टी कडून महसूल वसुलीचे उद्दीष्ट निश्चित करता यावे यासाठी काही अधिकारी फोन कॉल व्हॉट्सअॅप या माध्यमातून करदात्यांना रोख रकमेमध्ये मध्ये जास्तीत जास्त कर देय देण्यास सांगत असल्याचं वृत्त काही माध्यमातून दिलं जात आहे मात्र सरकार किंवा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानेही याबाबतच्या सूचना दिल्या नसल्याचं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे ऑथरटन इंग्लंडविरुद्ध वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील भारताच्या विजयानंतर आगामी वीस षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत हा संभाव्य विजेता असल्याचे इंग्लंडचा माजी कर्णधार ऑथरटनने म्हंटले आहे अर्थात हे विजेतेपद मिळवणे सोपे नसून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांचे तुल्यबळ आव्हान असेल

पी एल सारख्या स्पर्धेमुळे भारतात नवीन गुणी खेळाडू पुढे येण्यास मदत झाली असून काही प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेतील विजय कौतुकास्पद असल्याचे ऑथरटनने म्हंटले आहे